शिवसेनेबरोबर युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे मात्र याबाबतची घोषणा नेमकी कधी होईल याचा अंदाज नाही असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते युतीतल्या ित्वर पक्षांशी चर्चा करुनच नारायण राणे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु आहे असं पाटील यांनी सांगितलं

राज्य सरकारनक्री निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात कव्हान दिलं होतं

राज्यात सध्या कांद्याचचित्रव तस्तीत असताना नाशिकमध्यक्रिळवण तालुक्यात चोरट्यांनी एक लाख रूपयांचा कांदा चोरून नख्खाची घटना घडली

त्यामुळ ज पासून नांदह्क शहराला दर तीन दिवसांऐवजी दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल राज्याच्या काही जिल्ह्यात आजही पावसानं हजेरी लावली सांगली नाशिक बीड क्रें पावसाच्या सरी अधूनमधून येत आहेत बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात प्रथमच मुसळधार पाऊस काल रात्री झाला शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साठलं होतं